त्यात झटपट त्रिवार पद्धती बेकायदेशीर ठरवली असून यापूढं तसं करणं दखलपात्र गुन्हा ठरणार आहे गावांसाठी आवश्यक योजना पूर्ण करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे ते काल शिर्डी इथं आयोजित राज्यस्तरीय सरपंच आणि उपसरपंच कार्यशाळा तसंच परिषदेच्या समारोपप्रसंगी बोलत होते ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करुन या समितीच्या शिफारशीनुसार योग्य निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं काल ही घोषणा केली

राज्यातल्या दोन्ही काँप्रेसमधलं पक्षांतर बघता काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस पक्षांचं विलीनीकरण होण्याची गरज काँप्रेसचे जेठ नेते आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केलं आहे ते काल नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते भाजपला खऱ्या अर्थानं निवडणुका जिंकायच्या असतील तर त्यांनी मतदान यंत्राचा वापर करण्याऐवजी मतपत्रिकांचा वापर करून निवडणुका लढवून दाखवाव्यात असं आव्हानही जगताप यांनी यावेळी बोलतांना दिलं जुले महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्यानं देशाच्या अनेक भागांना दिलासा मिळाला असून एकंदर पाणीटंचाई कमी झाली आहे येत्या दोन आठवड्यात असाच चांगला पाऊस अपेक्षित असल्यानं पाणीटंचाईची स्थिती आणखी सुधारेल असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यंजय महापात्रा यांनी सांगितलं

साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्म शताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे या निमित्तानं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते त्यांचं छायाचित्र असलेल्या एका टपाल तिकीटाचं प्रकाशन केलं जाणार आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्रानं आज अण्णा भाऊंच्या साहित्यातलं स्त्री चित्रण या विषयावर व्याख्यान आयोजित केलं आहे

यानिमित्त आज ठिकठिकाणी अभिवादन सभांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे